राष्ट्रीय फ्लपाखरू निवडण्यासाठी ऑनलाईन पसंतीला सुरुवात राजनाथ सिंह भारत आणि चीन दरम्यान पूर्व लडाखच्या सीमेवर सुरू असलेला वाद शांततेनं आणि चर्चेद्वारे सोडवण्यासाठी भारत कटीबद्ध असून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सज्ज असल्याची ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काल लोकसभेत दिली भारत चीन सीमा वादाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली होती त्यावर राजनाथसिंग यांनी काल निवेदन केले चीनने प्रत्यक्ष सीमारेषेवर अनेकदा कुरापत काढली असून कराराचे उल्लंघन करत चीनच्या सैन्यानं सीमारेषेवर तणाव निर्माण केला आहे अस ते म्हणाले परस्पर आदर आणि संवेदनशीलतेच्या बळावर शेजारी राष्ट्रांशी शांततामय संबध राखण्यावर भारताचा विश्वास असल्याच सांगून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले सैनिक इथं देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची पर्वा न करता सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं लोकसभा संसद सदस्याचे वेतन भत्ता आणि निवृत्ती वेतन द्रुस्ती विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं

अत्यावश्यक वस्तू द्रुस्ती विधेयकही काल लोकसभेनं मंजूर केलं शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणं कृषी क्षेत्रात स्पर्धा निर्माण करणं ग्राहकांचे हीत लक्षात घेऊन नियंत्रण यंत्रणा सुटसुटीत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे

लोकसभेत एका प्रश्नाला गृहमंत्रालयाच्या वतीनं लेखी उत्तर देताना ही माहिती देण्यात आली आहे